यासाठी पृण्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे हाच मुख्य उपाय आहे त्यादृष्टीनं देशासह राज्याच्या आरोग्य यंत्रणेनंही विविध उपाय हाती घेतली आहे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वॉर्ड बनविण्यात येणार असून पुण्यात त्याचा नियंत्रण कक्ष तयार केला जाणार आहे कोरोना कॅन्टोन्मेंट कोरोना या विषाणू पासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयात कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड ची व्यवस्था केली आहे त्यासाठी वॉर्डमध्ये पाच खाटा राखीव ठेवल्या आहेत याबरोबरच प्राथमिक उपचारासाठी औषधांचा साठा करण्यात आला असून राज्य शासनाने कोरोनाबाबत दिलेल्या सर्व आदेशाचे पालन करण्यात आलं असल्याची माहिती रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ विद्याधर गायकवाड यांनी दिली

पुण्यातून परदेशात सहलीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढत असून सर्वसाधारणपणे उन्हाळी सुट्टीत परदेशी जाण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत नियोजन पूर्ण होत असतं यावर्षी किमान दीड लाखाहून अधिक पुणेकरांनी परदेशात सहलीचं नियोजन केलं होतं मात्र गेल्या काही दिवसात उद्रवलेल्या कोविड आजाराच्या साथीमुळं पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन या सहली रद्द केल्याची माहिती पुण्यातील काही प्रसिद्ध पर्यटक कंपन्यांनी दिली परिषद सार्वजनिक आरोग्याची समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत आहे संसर्गजन्य रोगाच्या साथींबरोबरच आता जीवनशैलीशी निगडित आजारांचेही प्रमाण वाढत आहे

या कालावधीत नागरिकांना नवीन आधारकार्ड काढून देण्यात येईल तसंच जुन्या आधारकार्डात द्रुस्त्याही करून देण्यात येतील असं पूणे ग्रामीण विभागाचे डाकघर अधीक्षक बी

एरंडे यांनी सांगितलं

टपाल कार्यालयातील एका कर्मचाऱ्यानं केलेला आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला असून संबंधित कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे

एस टपाल कार्यालयात ज्या नागरिकांची बचत खाती आहेत त्यांनी त्या टपाल कार्यालयात जाऊन आपली बचत खाती तपासून घ्यावीत असं आवाहन पुणे शहर पश्चिम विभागातर्फे करण्यात आलं आहे क्रीडावृत्त पूणे महापौर चषक बुद्धीबळ स्पर्धेत आज खुल्या गटात रोहन जोशी विजेता ठरला नवव्या फेरीअखेर साडेआठ गुण मिळवत रोहन अव्वल आला तर सिद्धांत गायकवाड उपविजेता ठरला गायत्री परदेशी सर्वोत्कृष्ट महीला वुद्धीबळपट्ट ठरली स्पर्धेतील विजेत्यांना चषक आणि रोख पारितोषिकं देण्यात आली ही स्पर्धा कोथरुडच्या वीर सावरकर मैदानावर पार पडली

यामध्ये मुलांच्या गटात पुण्याचा अर्णव पापरकर अमोघ दामले आणि मनन आगरवाल तर मुलींच्या गटात आकृती सोनकुसरे यांनी मानांकितांना पराभवाचा धक्का देत उपांत्य पूर्व फेरी गाठली पूणे महापौर चषक जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धा पार पडली पुरुष गटाचं सर्वसाधारण विजेतेपद हुतात्मा राजगुरु महाविद्यालयानं तर महीला गटात दुबे गुरुकुल संघानं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं

ही स्पर्धा शुक्रवार पेठेतल्या मनपा विद्यानिकेतनच्या मैदानावर पार पडली हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र होतं

नमस्कार